आणि कोविडमुळे स्थगित केलेला ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम नव्यानं जाहीर होणार पंतप्रधान बंगळूरू माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक स्रक्षिततेच्या दृष्टीनं सायबर स्रक्षे संदर्भात नवनवीन संशोधन करण्यासाठी य्वकांनी प्ढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं बंगळरू इथं आयोजित करण्यात आलेल्या तंत्रज्ञान शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते तंत्रज्ञानाच्या वापरामुळं आज लोकहिताच्या सर्व सरकारी योजना लोकांपर्यंत वेगानं पोहोचवणं शक्य झालं आहे सरकारनं त्याच उद्देशानं डिजिटल तंत्रज्ञान आणि त्यातल्या नाविन्याला अग्रक्रम देण्याचं धोरण अंगिकारलं आहे असं पंतप्रधान म्हणाले हरदीप पुरी स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छतेच्या मानकांमध्ये सुधारणा झाल्याचं मत केंद्रीय गृहबांधणी आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केलं कालच्या जागतिक शौचालय दिनानिमित्त सफाईमित्र सुरक्षा या स्पर्धात्मक अभियानाचा प्रारंभ करताना ते बोलत होते गटारी आणि सेप्टीक टॅंक माणसांकरवी स्वच्छ करण्याची घातक पद्धत बंद करुन ते काम यंत्रांच्या साह्यानं करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री रतन लाल कटारिया यांच्या हस्ते काल राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आले

द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या नाशिक आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना गौरवण्यात आलं

इंदिरा गांधी जयंती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त काल देशात सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली मुंबईत राजभवनात इंदिराजींना आदरांजली अर्पण करण्यात आली तसंच साम्हिक राष्ट्रीय एकात्मता शपथ घेण्यात आली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण करून उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथही दिली राज्याच्या सर्व जिल्ह्यांतून यानिमित्तानं कार्यक्रम झाल्याच्या बातम्या आल्या आहेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते

या धोरणानुसार लघुदाब वाहिनी उच्चदाब वाहिनी सर्विस कनेक्शन आणि सौर कृषीपंपांद्वारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत

कृषी ग्राहकांची थकबाकी वसूल करण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापक ग्रामपंचायत शेतकरी सहकारी संस्था आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे कृषी पंपांच्या पाच वर्षांपूर्वीच्या आणि पाच वर्षापर्यंतच्या थकबाकीमध्ये व्याज आणि विलंब शूल्कात सवलत दिली जाणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा आणि हलक्या वाहनांसाठी सवलत कायम ठेवण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला

राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

मतदार यादीत नव्यानं नाव नोंदवलेल्यांना निवडणूक लढवता यावी किंवा मतदान करता यावं याकरता आधीची मतदार यादी रद्द करण्यात आली आहे

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून मिशन उभारी हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवला जाणार आहे पूर्णतः शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबातच आत्महत्येच्या घटना घडतात हे लक्षात आल्यानं विविध सरकारी योजनांचे लाभ अशा कुटुंबांपर्यंत पोहोचवून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पुन्हा आपल्या पायावर उभं करण्यासाठी या मिशन उभारी मध्ये ग्रामीण कौटुंबिक सामाजिक आर्थिक स्थितीचा सर्वंकष विचार केलेला दिसतो

शेतकर्या ाच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवण्यासाठी पावलं उचलण्यात येणार आहेत शेततळी सौरपंपपशुसंवर्धनकौशल्यविकास अशा योजनांचे लाभ शेतकर्यांहपर्यंत पोहोचवून त्याला उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे मागेल त्याला कर्ज असं धोरण राबवण्यात येईल ही सगळी कामं नीट मार्गी लागावीत म्हणून तालुक्यातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी किमान एक गाव दत्तकच घेणार आहे विवाहसोहळ्यांवर होणारा खर्चही बर्यातचदा कर्जबाजारीपणाला कारणीभूत असतो त्यामुळे एक गाव एक तिथी ही अभिनव संकल्पना राबवून सामुहिक विवाह सोहळ्यांचं आयोजन केलं जाणार आहे ग्रामस्तरीय बळीराजा समितीच्या वतीनं महिन्यातून दोनदा ग्रामस्तरावर सभा बोलावली जाईल या सभेत सगळे निर्णय होतील आणि तसे प्रस्ताव तालूका समितीकडे पाठवले जातील गावातील तणावग्रस्त शेतकरी कृट्ंबाला लाभ मिळाला आहे की नाही याबाबत प्रत्येक आठवड्याला आढावा घेण्यात येणार आहे अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केल्याचं लक्षात आलं तर लगेच गंभीर दखल घेतली जाणार आहे

त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी रात्री बेरात्रीच जावं लागतं यातूनच काही द्धटनाही घडतात काल जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या पळसखेडा इथं रात्री विद्यतुपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या भावांचा विजेचा शॉक लागून विहरीत पडल्यानं बुडून मृत्यू झाला रात्री उशिरा घटना घडल्यामुळे परिसरात कोणीही नव्हत त्यामुळे ही घटना समजण्यासही उशीर झाला होता

यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण असून डाळिंब खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्याचं बाजार समितीच्यावतीनं अभिनंदन करण्यात आलं निर्यातक्षम डाळिंबापेक्षा जास्त दर मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला

त्यामुळे कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी मानाच्या दिड्यांनी पंढरीकडे मार्गस्थ होऊ नये पांड्रगाचे धार्मिक विधी पंरपरेन्सार पार पडतील मात्र वारकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांना त्यानुसार आदेश द्यावेत असा प्रस्ताव जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला दरम्यान कार्तिकी निमित्त भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून मंदिर प्रशासनाच्यावतीनं काल परंपरेनुसार श्रीं चा पलंग काढण्यात आला

असं राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं राज्याची परिस्थिती खरोखरच बिकट आहे ही वस्तुस्थिती देखील लक्षात घेतली पाहिजे असं ते म्हणाले कोरोना काळातील वाढीव वीज बिल माफ करण्याबाबत मागणी केली जात असली तरी त्यासाठी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करावा लागेल असं ते म्हणाले वीजबिल नागरिकांनी विज बिलं वेळेवर भरावीत यासाठी आता विज वितरण विभाग लोकप्रतिनिधींच्या दारात जाणार आहे त्यासाठी सोलापुरात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून लोकप्रतिनिधीनी ग्राहकांना वीज बिलं भरण्यासाठी प्रोत्साहित करावं अशी विनंती केली आहे दरम्यान वीजबिल माफी देता येणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत

सोमवारपर्यंत बील माफ करा अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे चंद्रशेखर बावनकळे राज्यातल्या महाविकास आघाडीनं नागपूर कराराचा भंग करत हिवाळी अधिवेशन नागप्रात न घेण्याचा निर्णय घेतला विदर्भाचा अनुशेषही कळू नये म्हणून विदर्भ वैधानिक विकास मंडळ सुद्धा बरखास्त केलं असा आरोप भाजपा चे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरमध्ये पत्रकार परिषदेत केला वाढीव वीजबीला संदर्भात दिलासा देण्याच्या विषयी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना कुठलंही अर्थसहाय्य राज्य सरकारमार्फत मिळत नसल्याचं ते म्हणाले नाशिक पुल काही वर्षांपूर्वी महाड इथल्या सावित्री नदीवरचा जुना पूल तुटला दुर्घटनेतून धडा घेऊन राज्यातल्या सर्वच जुन्या विशेषतः ब्रिटीशकालीन पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं

केंद्र सरकारच्या स्टार्टअप उपक्रमा अंतर्गत नाशकातले होतकरू तरुण अरविंद जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ही स्मार्ट ब्रीज सर्वायलन्स सिस्टीम तयार केली आहे नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी या संदर्भात आकाशवाणीला अधिक माहिती दिली

ठाकरे स्थानिय लोकाधिकार समितीनं विविध उद्योगांना लागणार कुशल मनुष्यबळ तयार करण्याचं काम हाती घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे अलिबाग जिल्ह्यातील वर्सोली गावात एका विश्राम गृहाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते कर भरणा सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील येणे बाकी भरल्याशिवाय पगार मिळणार नाही उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी असे आदेशच काल काढले आहेत या पार्श्व भूमीवर आता नगरसेवकांच्या किंवा त्यांच्या क्टंबातील सदस्यांच्या नावावरील कराची थकबाकी भरल्याविना त्यांचं मासिक मानधनही देऊ नये अशी मागणी होऊ लागली आहे हलगर्जीपणा मुंबईत नागपाडा इथल्या सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर मूंबईतल्या मॉलमधला हलगर्जीपणा समोर आला आहे

या मॉल्सनी त्रूटी दूर केल्या नाहीत तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिल्याचं अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं काल सांगितलं हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार काल फक्त पश्चिम महाराष्ट्रातच त्रळक ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित होता प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भ आणि मराठवाड्यातही काल त्रळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आजही या तिन्ही भागात असाच तुरळक पाऊस अपेक्षित आहे कोकणात मात्र हवामान कोरडं राहील

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार